परदेशी योगदान नियमन कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत मंजूर

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत रोमानियाची सिमोना हलेप विजयी

ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून देशातील खेडी आत्मनिर्भर भारत या उपक्रमाच्या मुख्य प्रवाहात येतील असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं

बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्ग ग्रीडचे काम वेगाने सुरू आहे राज्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांना दक्षिण आणि उत्तर भागांना जोडण्यासाठी चार लेन आणि सहा प्रकल्पांचं काम सध्या सुरू आहे देशातील प्रत्येक गावाला शहराप्रमाणेच सुविधा मिळाव्यात यासाठी आपलं सरकार प्रथमपासूनच प्रयत्नशील असून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सातत्यानं मोठी तरतूद करण्यात येत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ज्या देशातील लहान मोठ्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालेला असतो तोच देश खऱ्या अर्थानं प्रगती करतो हेच इतिहासातून वारंवार दिसून आलं आहे म्हणूनच विविध प्रकल्पाद्वारे रस्ते महामार्ग इंटरनेट सुविधा यांद्वारे गावं जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं जात असल्याचं मोदी यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद मुख्यमंत्री नितीशकुमार यामध्ये सहभागी झाले होते

परदेश निधी परदेशी योगदान नियमन कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेनं आज मंजूर केले यासंदर्भात अशासकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी करताना आधार क्रमांक देणं बंधनकारक करण्यात आलं आहे याबाबत विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांना उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद म्हणाले की कोणत्याही धर्माला किंवा अशासकीय संस्थेला हे विधेयक विरोध करत नाही परदेशातून येणाऱ्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी या विधेयकाची गरज असल्याचंही नित्यानंद यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं

यात गहू चणे मसूर राई ज्वारी आणि करडई पिकांचा समावेश आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली

आर्थिक व्यवहारांच्या कबीनेट समितीने या वाढीला मान्यता दिल्याचं तोमर यांनी सांगितलं संसदेत मंजूर झालेल्या कृषी सुधारणा विधेयकांचा किमान आधारभूत किमती कायद्यातील तरतुदींवर कोणताही परिणाम होणार नाही असा पुनरुच्चार तोमर यांनी यावेळी बोलताना केला राज्यसभा राज्यसभेत शेतकरी विधेयक मंजूर होत असताना गदारोळ घातल्याच्या मुद्यावरून राज्यसभेचे सभापती एम वेंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षाच्या आठ सदस्यांना आज निलंबित केलं या निलंबनाच्या मुद्यावरून आज राज्यसभेचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं सदस्यांनी घातलेला गदारोळ निंदनीय तसंच लाजीरवाणा होता असं मत सभापती नायडू यांनी या वेळी व्यक्त केलं कॉंग्रेस पक्षाचे राजीव सातव रिपूण बोरा आणि नजीर हुसेन तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे डेरेक ओब्रायन आणि डोला सेन मार्क्सवादी कामुनिस्ट पक्षाचे के

रागेश आणि इलाराम करीम तसंच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना असंसदीय भाषा वापरत उपसभापती हरिवंश यांना धमकी देण्याच्या कारणावरून उर्वरित अधिवेशन काळातून निलंबित करण्यात आलं आहे दरम्यान या निलंबित खासदारांनी त्यांच्या पक्षाच्या अन्य सहकाऱ्यांसह संसदेच्या आवारात आंदोलन केल रविशंकर प्रसाद राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याविरोधात विरोधी पक्षातील सदस्यांची वागणूक लज्जास्पद बेजबाबदार होती अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे ते आज नवी दिल्लीती इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते काल राज्यसभेत सरकारला शेतीविषयक दोन विधेयक पारित न करू देण्याचा विरोधकांचा अजेंडा होता असं प्रसाद यावेळी म्हणाले

सभापतींनी निलंबनाची घोषणा करूनही सभागृहातून माघार न घेण्याबाबत राज्यसभेतील निलंबित सदस्यांचे वर्तन सभागृहाचे नियम लक्षात घेता बेकायदेशीर असल्याचं ते म्हणाले तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर कॉंग्रेस पक्ष दुहेरी मापदंड लावत असल्याची टीकाही प्रसाद यांनी केली दरम्यान संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस कृषी विधेयक संसदेत मंजूर झालेली कृषी सुधारणा विधेयक ही शेतकऱ्यांच्या हिताचीच असून विरोधी पक्ष मात्र त्याचं राजकारण करत असून शेतकरी वर्गात त्याचा अपप्रचार करत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते यांनी म्हंटलं आहे ते आज नागपुरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते या विधेयाकांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांवर तसंच त्याच्या किमतीवर स्वतःच नियंत्रण ठेवता येणार असून शेतकरी आणि बाजारपेठेतील मध्यस्थांची आता आवश्यकता नसेल

ताज महाल कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे अनेक स्मारकं बंद करण्यात आली होती त्यात जगविख्यात ताज महालचा ही समावेश होता आजपासून ही जगविख्यात कलाकृती पुन्हा सामान्य जनतेसाठी खुली करण्यात आहे या विषयीची अधिक माहिती ध्वनी कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे देशातील सर्व पर्यटनस्थळं नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती मात्र आता सहा महिन्यानंतर ती टप्प्या टप्प्यानं पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत जगातील आश्वर्यात गणना होणारा उत्तर प्रदेशातील ताज महालही आजपासून सर्व पर्यटकांसाठी खुला करण्यात आला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इथे येणाऱ्या पर्यटकांना आरोग्य सुरक्षेविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे एका दिवसात केवळ पाच हजार पर्यटकांनाच परवानगी देण्यात येणार असून सर्व पर्यटकांची प्रवेशद्वारावर तापमान चाचणी करण्यात येईल परिसरात सामुहिक छायाचित्र घेण्यास मनाई करण्यात आली आहे ताज महाल बघण्यासाठी केवळ ऑनलाईन माध्यमातूनच तिकीट विक्री होणार असून त्याचं शुल्कही डिजिटल माध्यमातूचं द्यायचं आहे या निर्णयामुळे चांदण्यात न्हाऊन निघालेलं उदात्त प्रेमाचं प्रतीक आता पुन्हा प्रत्यक्ष डोळ्यात साठवता येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी लखनौहून सुशील तिवारी यांच्यासह पुण्याहून सविता म्हसकर

आज राज्य विधानसभेत त्यांनी ही घोषणा केली

थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे हे आर्थिक साहाय्य मिळणार आहे

मराठा आरक्षण नोकरी आणि शिक्षणातील मराठा आरक्षण लागू करण्यावर स्थगिती देण्याच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे अशी माहिती आज एका अधिकृत निवेदनात देण्यात आली याबाबत लवकरात लवकर सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आरक्षणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की ही एक न्यायालयीन प्रक्रिया असून त्यावर न्यायालयीन प्रक्रियेद्वारेच तोडगा काढला जाईल दरम्यान आज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली

केंद्र सरकारनं देखील यासाठी मान्यता दिली आहे

पुरवार यांनी सांगितलं

शस्त्रसंधी पाकिस्तानी सैन्यानं आज पहाटे जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरी जिल्हयात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत तोफगोळ्यांचा मारा केला भारतीय सैन्य दलानंही याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं म्हंटलं आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं या प्रवक्त्यानं सांगितलं

मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलासह स्थानिक आपत्ती निवारण दलांकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरु आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे टेनिस इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत रोमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हलेपने विजेतेपद पटकावले आहे अंतिम सामन्यात दुखापतीनंतर करोलिना प्लिस्कोवाने अर्ध्यातून माघार घेतली